यामुळे येत्या काही दिवसांत अमेरिकेत फायझर लसीला मंजूरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पूढील आठवड्याच्या सुरूवातीला आरोग्य सेवा कर्मचारी आणि नर्सिंग होममधील रहिवाशांना प्राधान्यानं लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे

मात्र अन्न आणि औषध प्रशासनावर सल्लागार समितीचा सल्ला पाळण्याचं बंधन नाही

चिनी सरकारनं हा निर्णय राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचं सांगून त्याला विरोध केला आहे

यामुळं उद्योगांना अधिक प्रभावी पद्धतीनं पैशांचे व्यवहार करता येतील असं रिझर्व बँकेनं का प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

पाक ठार पाकिस्नाने काल रात्री जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्यातील सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले

पाकिस्तानी सैन्याने पुंछ भागातील मानकोट सेक्टरमध्ये अचानक गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला या हल्ल्यामध्ये नागरिकांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे

यामध्ये भारताचा एकही जवान जखमी झाला नाही

त्यामुळे खाजगी दवाखाने बाह्य रुग्ण सेवा बंद असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत अशाप्रकारे शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देणं हे चुकीच असून ते रुग्णांसाठी धोकादायक असल्याचं मत या क्षेत्रातील तज्ञानी व्यक्त केलं आहे अलोपॅथी आणि आयुष या दोन्ही भिन्न शाखा असून दोन्हीची भूमिका भिन्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

दरम्यान वैद्यकीय क्षेत्रात मक्तेदारी चुकीची आहे असं मत राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संस्थेच्या डॉ जे पी यांनी व्यक्त केलं आहे एलोपॅथी चिकित्सकांची संघटना आयएमए आपल्या व्यावसायिक हितासाठी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या अपप्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आयुर्वेदात महर्षि सुश्रुत यांनी पाच हजार वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया केली असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला भारती महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करणार आहेत यंदा हा महोत्सव पूर्णपणे दूर दृश्य प्रणालीच्याच माध्यमातून होणार असून यामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवी आणि कलाकार सहभागी होणार आहेत

फिटनेस कौतक फिटनेस का डोस आधा घंटा रोज या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला केलेल्या आवाहनाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे या मोहिमेद्वारे व्यायामाला प्रोत्साहन देण्याचा भारत सरकारचा निर्णय चांगला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं ट्वीटरवरून सांगितलं केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रीजिजू यांनी सुरू या मोहिमेला अभिनेते खेळाडू लेखक आणि डॉक्टरांनी पाठींबा दर्शवला आहे पॅरिस पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा एक जबाबदार देश असून पर्यावरणाच्या समस्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अस प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पॅरिस कराराला उद्या पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

पर्वत दिवस आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे

हवामान बदल आणि अत्यधिक शोषणामुळे पर्वतांना धोका निर्माण झाला आहे देशाच्या शाक्षत विकासाचे धोरण ठरविण्यात पर्वतांच्या पर्यावरणीय प्रणालीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे बंगाल राज्यपाल आपले लोकतंत्र अमुल्य असुन पश्चिम बंगाल मध्ये शांतता राहावी अशी आपली इच्छा असून तिथे झालेल्या हिंसक घटनेची आपण निंदा करत असल्याचं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत असल्याचं धनखड यावेळी म्हणाले काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण केंद्र सरकारला अहवाल सादर केला असल्याची माहिती धनखड यांनी दिली राज्यसरकारच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगत राज्य सरकार आपल्याला कोणतीही माहिती देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे मुखर्जी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली कोविंद आणि राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी मुखर्जी यांच्या प्रतिमेला पृष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार